ते काल शिर्डी इथं साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते

ज्या मालमत्तांच्या विक्रीपूर्वी बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र जाहीर केलेलं नसेल फक्त अशाच मालमत्तांच्या विक्रीवर वस्तू सेवा कर आकारला जात असल्याचं मंत्रालयाकड्रन सांगण्यात आलं आहे कर आकारणीसंदर्भात विकासकांना मिळणाऱ्या क्रेडीट तसंच कराच्या दरांसंदर्भातही एक पत्रकही मंत्रालयानं जारी केलं आहे कराचा बोजा कमी केल्याचा लाभ मालमत्तेच्या खरेदीदारालाही मिळायला हवा असं मंत्रालयानं नमूद केलं आहे दरम्यान वस्तू आणि सेवा कराचे वार्षिक विवरण पत्रं भरण्याची मुदत केंद्रीय अर्थमंत्रालयानं तीन महिन्यांनी वाढवली आहे

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्य विभागानं काल निवेदनाद्वारे ही माहिती दिली

धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही या शहा यांच्या विधानाबाबतही पवार यांनी टीका केली असून मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचा आग्रह त्यांनी धरला मुंबईत काल एका कार्यक्रमात ते बोलत होते

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडला जात असून या पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहेत

आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी ही माहिती दिली

आरोग्य शिक्षण आणि महिला बाल विकास या तिन्ही विभागातला उत्तम समन्वय आणि व्यापक जनजाग्रतीमुळे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सावंत म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

औरंगाबाद इथं काल वार्ताहरांशी ते बोलत होते

भारतीय जनता पक्षात असताना अडीच वर्षे आपल्याला बोलण्याची संधीच मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली

कालच्या नाबाद अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा जोडीनं भारताचा डाव सावरला

काल सायंकाळी झालेल्या सामन्यात भारतानं कॅनडाचा पाच एक अशा फरकानं दणदणीत पराभव केला मध्यंतरानंतर भारतानं सामन्यात एक शून्य अशी आघाडी घेतली होती मात्र तिसऱ्या सत्रात कॅनडाच्या खेळाडूंनी एक गोल करून सामन्यात बरोबरी केली चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी चार गोल करत विजय मिळवला

त्यांच्या गुऱ्हाळात रसायनांचा वापर न करता गुळ निर्मिती केली जाते या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

तसेच स्थानिक पातळीवर तरूनांना रोजगार मिळेल आकाशवाणी बातम्यासाठी परभणीवरून विनोद कापसीकर

रिपब्लीकन पक्षातर्फे आयोजित संविधान गौरव कार्यक्रम पार पडल्यानंतर मंचावरून उतरतांना ही घटना घढली आठवले यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टीकणार नाही असं वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हा हल्ला केल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे

ग्रंथ दिंडीनं या ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला त्यानंतर ग्रंथोत्सवाचं औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झालं पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यातून समाज सुसंस्कृत होतो यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात असं जिल्हाधिकारी म्हणाले

या आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे दुपारपर्यंत आग आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ताणतणाव आणि तंटे कमी व्हावेत यासाठी लोक अदालत महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं

काल जळगाव जिल्ह्यात भुसावळ इथं आयोजित बहिणाई महोत्सवाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या माजी मंत्री एकनाथ खडसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे